अधिसूचना जारी होताचं आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल

पहिल्या टप्प्यात राज्यातल्या वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होणार आहे

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे मराठवाड्यातले पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा काल औरंगाबाद इथं पार पडला या मेळाव्यात बोलतांना त्यांनी हे आश्वासन दिलं औरंगाबाद शहरासाठीच्या समांतर पाणीप्रवठा योजनेसाठीही आवश्यक ती मदत केली जाईल असं ते म्हणाले शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे यांनी शिवसेना भाजप यांची युती झाली असून सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं यावेळी आपल्या भाषणातून फडणवीस आणि ठाकरे यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना राज्यमंत्री अर्जून खोतकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांच्यातला वाद संप्टात आणला त्यानंतर मेळाव्यात बोलतांना खोतकर आणि दानवे यांनी आमच्यातली कट्ता संपृष्टात आली असून आपण शिवसेना भाजप युतीचेच काम करणार असल्याचं जाहीर केलं नाशिक इथंही काल शिवसेना भाजपा युतीचा मेळावा झाला विरोधकांनी विभिन्न पक्षांना एकत्र येत केलेली महाआघाडीत सत्ता नेमकी कोणाची असणार असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

नाशिक इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते

यासंदर्भात पक्षाच्यावतीनं काल एक पत्रक जारी करण्यात आलं

ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते भाजपकडून देशाच्या लोकशाहीला धोका असल्याचा आरोपही कवाडे यांनी यावेळी केला

एम एनं लोकसभा निवडणुकीपूर्वी आपला आरोग्य जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देण्याची मागणी यात करण्यात आली आहे

एम ए च्या वतीनं लवकरच उमेदवार राजकीय पक्ष आणि जनता यांच्यात घोषणापत्र प्रसारित करण्यासाठी देशव्यापी हेल्थ फर्स्ट मोहिम सुरू करण्यात येणार असल्याचं संस्थेचे महासचिव आर

अशोकन यांनी सांगितलं

सी सी आय नं केली आहे

सी सी आय च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी म्हटलं आहे

राहुल वसंत शिंदे असं त्याचं नाव असून तो कर्नाटकमधल्या बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातल्या झाड नावगे गावचा रहिवासी आहे पहाटे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकामकीदरम्यान झ्रंज देताना राहुलला गोळी लागल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

काल सायंकाळी त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं

स्वाद्पिंडाच्या कर्करोगानं ते ग्रस्त होते त्यांच्या निधनाबद्दल गोवा सरकार सात दिवसाचा तर केंद्र सरकार आज एक दिवसाचा द्खवटा पाळत आहे विद्यार्थीदशेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले पर्रिकर यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईमधून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये पर्रिकर यांची संरक्षण मंत्री म्हणून निवड करण्यात आली राजकारणासह शैक्षणिक सामाजिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह सर्व राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

या घटनेत दोन जण जागीच ठार झाले तर दोन जणांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला म्रतांची ओळख पटली असून नागेश चमक्रे योगेश चमक्रे अनुजा चमक्रे आणि सात वर्षीय अनिकेत चमक्रे अशी त्यांची नावं आहेत ते नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडचे रहिवासी आहेत

यामुळे आता मुतसाठ्यातल्या पाण्याचा वापर सुरू झाला आहे

सध्या सोलापूर शहरासाठी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे

काल दुपारी ही घटना घडली पूर्णेच्या बळीराजा साखर कारखान्याहून शिरड शहापूरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला जखमींमध्ये महिला तसंच बालकांचा समावेश आहे परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर औंढा रस्त्यावरील पुंगळा गावाजवळ विटांनी भरलेला ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल घडली

यानं मिळवला आहे जपानच्या नोमी इथं आशियाई अॅथलिट स्पर्धेत त्यानं चौथं स्थान पटकावत हे यश मिळवलं

त्यांने अंतिम फेरीत प्ण्याच्या मल्ल कुमार शेलारचा पराभव केला

कनिष्ठ उपगटात तुळजापूर तालुक्यातल्या खुदावाडीच्या सुंदर जवळगे यानं विजेतेपद पटकावलं

या उत्सवात त्यांच्या समाधीस्थळाला लाखो भाविक भेट देतात